राज्यात मागासवर्ग आयोगानं मराठा आरक्षणाच्या शिफारशी लवकरात लवकर द्याव्या अशी मागणी करणारी जनहित याचिका मराठा क्रांती मोर्चानं दाखल केली असून तिच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे आवाहन केलं न्यायालयानं समाजाच्या मागण्यांची आणि परिस्थितीची दखल घेतली असून हिंसक आंदोलन किंवा आत्महत्या करू नये असं न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांनी म्हटलं आहे

उद्या मराठा क्रांती मोर्चानं पुकारलेलं आंदोलन नवी मुंबईत होणार नाही ठाणे जिल्ह्यानंही या आंदोलनातून माघार घेतली आहे आज नाशिकमध्ये या आंदोलनाची दिशा ठरणार आहे तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष दिवंगत एम करुणानिधी यांचा पार्थिव देह अंतिम देर्शनासाठी चेन्नईतल्या राजाजी हॉलमध्ये ठेवला आहे अंत्यदर्शनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चेन्नईला जाणार आहेत काल संध्याकाळी करुणानिधी यांचं निधन झाल्यानंतर केंद्र सरकारनं राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे करुणनिधी यांच्या पार्थिव देहावर शासकीय हतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत तामीळनाडू सरकारनं सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे कोकण रेल्वे कार्पोरेशन आणि नर्ध्मिल जियोफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यात काल हैदराबाद इथं सामंजस्य करार झाला कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता आणि नध्मिल जियोफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक व्ही

तिवारी यांनी या करारावर स्वाक्षन्या केल्या

भारतीय पुरुष हॉकी संघानं जागतिक क्रमवारीत एक पायरी वर चढत पाचवं स्थान मिळवलं आहे चँपियन्स करंडक स्पर्धेत रौप्य पदक मिळवताना केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारताला पुढची पायरी गाठता आली आहे आघाडीच्या दहा संघांच्या यादीत फक्त भारतालाच वरची पायरी गाठता आली आहे